बाबासाहेब आंबेडकर यांचं मंंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काल झालेल्या तोडफोडीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निषेध त पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी आणखी पाच महीने वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काल दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कम्मे यांची तोडफोड केली असून घराच्या काचांवरही दगडफेक करण्यात आली आहे यामध्ये घरातील कृंड्यांचे जास्त न्कसान झालं आहे राजगृह हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून त्यांनी प्स्तकांसाठी हे घर बांधलं होतं जगभरातून आंबेडकर अन्यायी आणि नागरिक इथं येत असतात पोलीसांनी घटनास्थळाची तपासणी केली असून त्यांनी आंबेडकर क्ट्ंबियांकडून घटनेचं सीसीटीव्ही फ्टेज घेतलं आहे या राजग़हाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे भारतरत्न डॉ महत्वाच्या राजग़ह निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे द्रष्कृत्य आहे राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केले आहे शांतता संयम पाळावा एकजूट कायम ठेवावी असं आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे दरम्यान पोलिसांनी तातडीनं या प्रकरणात लक्ष घातलं असून पोलिसांनी अत्यंत चोख काम केलं आहे जनतेनं शांतता ठेवावी आणि राजग़हाच्या आज्बाज्ला जम् नये अशी विनंती नागरिकांना वंचित बहजन आघाडीचे प्रम्ख आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या घटनेची सीआयडीद्वारे चौकशी करावी अशी मागणी केली आहे केंद्रीय मंत्रीमंडळन पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी आणखी पाच महीने वाढविण्यासाठी मंजूरी दिली आहे या योजने अंतर्गत लाभार्थी परिवरातील प्रत्येक सदस्याला पाच किलो गह किंवा तांदूळ आणि प्रत्येक परिवाराला एक किलो हरभरा डाळ मोफत देण्यात येईल देशातील जवळपास ऐशी कोटी लोक या योजनेचा फायदा घेत आहेत

पंतप्रधानांनी म्हटलं होत की देशातील गरीब आणि गरजू व्यक्ति उपाशी राहणार नाहीत तसच सध्याच्या कोविड महामारीच्या पार्श्वभ्रमीवर आणि आगामी सणांच्या दरम्यान मोफत धान्य प्रवण्यात येईल तत्पूर्वी अर्थ मंत्री निर्मला सीतरमण यांनी देशव्यापी टाळेबंदी स्रू झाल्यानंतर लगेच पहिल्या टप्प्यातील घोषणा केली होती त्या अंतर्गत या वर्षीच्या एप्रिल पासून तीन महीने मोफत धान्य देण्यात आले होते

खादी आणि ग्रामीण उद्योग आयोगाद्वारा तोंडावर लावण्यासाठी खादीच्या मास्क्सची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे

आयोगाचे अध्यक्ष विनयी क्मार सकसेना यांनी सांगितलं की ऑनलाइन विक्रीम्ळे उतम दर्जाचे मास्क ग्राहकाना मिळतील

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात विषम्क्त शेती केली जात आहे ती सर्व महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे हा उपक्रम चांगला असल्याचे राज्याचे म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात सांगितले कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रमात ते महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची व्हीसीदवारे संवाद साधत होते यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषिमंत्री दादाजी भुसे कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम व्हीसी दवारे उपस्थित होते चामोर्शी ताल्क्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटिकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपचे आयोजन करण्यात आले असताना शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचेही आयोजन केले होते त्यानंतर सायंकाळी राज्यस्तरावरून कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सेंद्रिय शेती गटाने सहभाग घेतला होता या कार्यक्रमात म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी शेतकरी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता काम करतोय कोरोना दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात सर्व जनतेला शेतीमध्न भाजीपाला अन्नधान्य या बाबत मदत केलेली आहे

सी जी पंडित चेअर प्रोफेसर पदमश्री डॉ

राज्यात विदयापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे विद्यापीठ अन्दान आयोगानं सर्व राज्यांना विश्वासात घेऊन परीक्षांबाबतचा निर्णय घ्यायला हवा याप्रश्नी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधे संभ्रम आहे असं त्यांनी आज सांगितलं बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिला संघटीत झाल्या आहेत आता त्या उद्योग व्यवसाय करीत आहे

कारंजा इथं राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड प्रस्कृत महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम द्वारा संचालित महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे विक्री केंद्र असलेल्या रुरल मार्टला एड